जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ पूनम क्षेत्रपाल यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे ही माहिती दिली

यामध्ये भारतात सीरम इन्स्टिट्युटद्वारे निर्मित कोविशिल्ड आणि भारत बायेटक निर्मित कोवॅक्सिन या लसींचा समावेश आहे औषध महानियंत्रक वी जी सोमानी यांनी काल पत्रकार परिषदेत नवी दिल्ली इथं ही माहिती दिली लसनिर्मिती करणाऱ्या दोन्ही संस्थांनी त्यांच्या लसींवरील आजवरच्या चाचण्यांची आकडेवारी सादर केली असून या लसींचा वापर निर्बंधित स्वरुपात असेल

इंग्लंड निर्बंध कडक इंग्लंड मधील वाढत्या कोरोंना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेले निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी दिला आहे आगामी काही आठवड्यात इंग्लंडच्या काही भागात मोठी पावलं उचलावी लागतील असं ते म्हणाले विरोधकांना नं ज्मानता प्राथमिक शाळा आजपासून स्रू करण्यावर ठाम रहात शाळांच्या स्रक्षिततेबाबत काही शंका नसून पालकांनी आपल्या पाल्यांना वर्गात पाठवावं असं आवाहन त्यांनी केलं आहे येत्या तीन महिन्यात अधिकाधिक लोकांचं लसीकरण होईल तशी परिस्थितीत सुधारणा होईल या अंदाजावर ठाम असल्याचं ते म्हणाले

शेतकरी आंदोलन शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेची पुढील फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे

त्यावेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासन कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेत्यांना दिलं होतं मात्र या समस्येवर समाधानकारक उपाय काढण्यासाठी दोनही बाजूंनी एकेक पाऊल पुढे यायला हवं असंही ते म्हणाले पर्यावरणविषयक अध्यादेश आणि वीजेच्या कायद्यासंबंधी दोन मुदद्यांवर सहमती झाली असल्याची माहिती तोमर यांनी दिली किमान आधारभूत किंमत प्रणाली आणि मंडी पदधत पूर्वीप्रमाणेच कायम राहील असंही आश्वासन तोमर यांनी दिलं आहे नवे शेतीविषयक कायदे मागे घेण्याच्या शेतकेयांच्या मागणीवर बोलताना तोमर म्हणाले की शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच कायद्यांची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी तज्ज्ञ समितीकडे पाठवल्या जातील किमान आधारभूत किंमत कायदा आणण्याची शेतकरी संघटनांची मागणी आणि किमान आधारभूत किंमत आणि शेती उत्पादनांच्या बाजारभावातील फरक यासाठी तज्ज्ञ समिती गठित झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठवण्यात येईल असं तोमर यांनी सांगितलं आंदोलन शिस्तबदध आणि शांतता पूर्ण मार्गाने सुरू ठेवल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचं अभिनंदन केलं आहे

जगभरात अनेक दृष्टीहीन लोक लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल ही लिपी वापरतात वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघातात डोळ्याला इजा झाल्यानं लुई ब्रेल यांची दृष्टी गेली

रॉयल इनस्टीटयूट फॉर ब्लाईंड य्थ या संस्थेत शिष्यवृत्ती घेत त्यांनी स्पर्शाने वाचता येईल अशी लिपी विकसीत केली पुढे लष्करी सांकेतिक लिपी चा आधार घेत नवी पद्धत निर्माण केली

जगभरातील अनेक दृष्टीहीन लोकांना या लिपीमुळे मोठा फायदा झाला आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या डिजिटल वाहिन्यांनी एक बिलियनहून अधिक डिजिटल व्ह्यूज नोंदवले आणि सहा बिलियनह्न अधिक मिनिटं डिजिटल दर्शक वेळ नोंदवली

डीडी स्पोर्ट्स आणि आकाशवाणी स्पोर्ट्स यांनी लाईव कॉमेंटरीदवारे सातत्याने डिजिटल श्रोत्यांची संख्या वाढवत नेली आहे तर प्रसार भारती आर्काईव्ज आणि डीडी किसान हे निरंतर डिजिटल प्राधान्य मंच ठरत असून पहिल्या दहा क्रमांकामध्ये त्यांचा समावेश आहे

रोचक बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये द्रदर्शन आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणारे द्रसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक डिजिटल श्रोते आहेत त्यापाठोपाठ अमेरिकेतील श्रोत्यांचा क्रमांक लागतो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे विमानतळालगतचं रेल्वे स्थानक कर्नाटकातील बंगळ्रू इथल्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळालगतचं रेल्वे स्थानक आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे याम्ळे वाहत्क कोंडी कमी होण्यास मदत होणार असून आता बंगळ्रू विमानतळावर थेट पोहोचता येणार आहे असं गोयल यांनी टवीट मध्ये म्हटलं आहे

पश्चिम रेल्वेचे प्रवक्ता सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली ही यंत्रणा कमीत कमी वेळ पाणी आणि मन्ष्य बळाचा वापर करून अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण रेल्वे स्वछ करते

कोची मंगळ्रू गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कोची मंगळ्रू नैसर्गिक गॅस पाईप लाईनचं लोकार्पण करणार आहेत एक राष्ट्र एक गॅस ग्रीड च्या निर्मितीच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा टप्पा आहे

केरळमधल्या कोची इथल्या वायू प्नर्भरण केंद्रातून द्रव स्वरूपातील नैसर्गिक वायू एरणाक्लम थरीसुर पलक्कड मलप्पुरम कोझिकोड मार्गे कर्नाटकातील मंगळुरू पर्यंत वाहून नेला जाईल

गांग्ली प्रकृती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर स्धारणा व्हावी अशा श्भेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत मोदी यांनी काल गांगुली यांच्या पत्नीशी दूरध्वनीवरून बातचीत केली गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता शस्त्रक्रियेनंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान असलेल्या गांग्ली यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत उत्तर भारत हवामान संपूर्ण वायव्य भारतातील काही राज्यात उदया वादळी वारेआणि विजांच्या कडकडाटासह तीव्र पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यान वर्तवली आहे या तीव्र पावसानंतर वायव्य भागातील काही राज्यात तीव्र थंडीची लाट येण्याचीही शक्यता हवामान खात्यान वर्तवली आहे भारताशेजारील देशांमध्येही वादळी वारे वाहतील असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे